स्वच्छ भारत अभियान हा एक सरकारी कार्यक्रम नसुन ही एक लोक चळवळ पंतप्रधानांचं प्रतिपादन

राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती काल देशभरात साजरी

विविधतेमध्ये एकता हेच भारताचं वैशिष्ट्य उपराष्टपतींचं प्रतिपादन

जगाला स्वच्छ आणि अधिक सुंदर बनवण्यासाठी इंग्रजीतल्या चार पी म्हणजे पोलीींकल लीडरशिप पब्लिक फंडींग पा अरशिप आणि पीपल्स पा ींसीपेशन अर्थात राजकीय नेतृत्व सार्वजनिक निधी पुरवठा भागीदारी आणि जन सहभाग हे आवश्यक असल्याचं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं काल राष्ट्पती भवनात आयोजित महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय स्वच्छता परिषदेच्या समारोप सत्रात ते बोलत होते

सोलापूर आणि नाशिक या जिल्ह्यानाही विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आले या बाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना स्वच्छता आणि पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर म्हणाले स्वच्छता ही सेवा या विषयावर नरेंद्र मोदीजी केंद्रीय मंत्री उमाभारतीजी यांच्या हस्ते सातारा जिल्याचा सन्मान करण्यात आला नाशिक सोलापूर आणि सातारा या सर्वाचा गौरव सन्मान झालेला आहे देशामध्ये जे स्वच्छतेचं काम झालेलं आहे ते नंबर एकचं काम महाराष्ट्रामथ्ये झालेलं आहे महाराष्ट्राच्या दृष्टी अतिश महत्वाचा दिवस आहे गांधी जयंती राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रथान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती काल साजरी करण्यात आली

राज्यपाल चे विद्यासागर राव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांनी विविध ठिकाणी महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवाद केलं राज्यात अनेक ठिकाणी स्वच्छता अभियानाअंतर्गत कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते वाशिम जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाने सेवा स्वच्छता आणि संवाद या त्रिसुत्रीवर भर देऊन जिल्ह्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन केलं तर गोंदिया जिल्हा पोलिसांतर्फे अहिंसा दौडचे आयोजन करण्यात आले होते

पूण्यासह पिंपरी चिंचवड सातारा लातूर पालघर धूळे कोल्हापूर डोंबिवली अहमदनगर सिंधूदर्ग आदी ठिकाणीही विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होत गांधी जयंतीनिमित्त नवी दिल्ली इथल्या आकाशवाणीच्या परीसरात गांधीजींच्या आठ फु उंचीच्या प्रतिमेचं काल अनावरण करून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली होती मख्यमंत्री गांधी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सामान्य माणसाला जोडण्याचं महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या महात्मा गांधी यांनी स्वच्छता ग्रामविकास या क्षेत्रात काम करून नविन भारताचं मॉडेलही दिलं असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केलं

निर्मल आणि रोगराई कमी झालेल्या गावांमधल्या या लाभार्थीचा हा अन्भव ऐक्या

तरी सौचालयामुळे माझ्या कुटुंबाचे आरोग्य सुस्थितीत राहून मी आणि माझ्या कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे तरी केंद्रशासनाच्या स्वच्छ भारत अभियानाचा गावातील नागरिकांना फायदा झाला आहे

लोणीकाळभोर इथल्या एम आय ीं विध शांती विदयापीठाच्यावतीने विश्व शांती प्रार्थना सभागृह आणि ग्रंथालयाचे उदघा क्र नायडू यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते संत ज्ञानेक्षरांच्या नावाने उभारलेले हे सभागृह सर्वांना शांततेची प्रेरणा देईल अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली संस्थेचे अध्यक्ष डॉ विधनाथ कराड ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ रघुनाथ माशेलकर नालदा विद्यापीठाचे क्लपती डॉ विजय भाक्किर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते

जालन्यातल्या लह् गाढे यांच्या घराचे स्वप्न या योजनेच्या माध्यमातून पूर्ण झाल आहे

दोन वर्षापूवी जालन्यात वन बीएचके फ्लॅट घेतला होता

प्रधानमंत्री आवास योजनेम्ळे माझे घराचे स्वप्न पूर्ण जाले आहे त्यामुळे मी शासनाचा अभारी आहे

या प्रसंगी योजनेचे अर्जदार मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते

उपलब्ध साहित्यातून त्यांनी घेतलेल्या नवतेच्या शोधाचा हा वृत्तांत त्रिमिती चित्रपट बघायचा असेल तर विशिष्टय चष्मास लागतो

झाडीपट्टीत डासांचा उपद्रव फार या शिक्षकांनीच तयार केलं आहे डास नाशक द्रावण फक्त कडूलिंबाचा फुकटात मिळणारा पाला वापरून शाळेत शिकवता शिकवता नवतेचा शोध घेणाऱ्या या शिक्षकानं तयार केला आहे स्वस्तातला मोबाईल चार्जर आणि विकसित केली आहे अशीही यंत्रणा की ज्यामुळे दोन वाहनं समोरासमोर आली की त्यांचे दिवे आपोआप अपरचे डिपर होतात ओव्होरटे करताना होणारे अपघात टाळणारी यंत्रणाही त्यांनी विकसित केली आहे या शिक्षकांचे विद्यार्थी गैरहजर असले तरी त्यांचा अभ्यातस बुडत नाही त्यांनी विद्यार्थ्यांना क्यूआर कोड दिलेत ज्यांचा वापर करून विद्यार्थी मोबाईलवर शाळा शिकू शकतात गोंदियाहन हरिष मोटघरेंसह नीतीन केळकरआकाशवाणी बातम्यांसाठी पुणे

विजय भाक्केर यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे

हा नवरात्रौत्सव यशस्वी करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती कार्यरत झाली आहे जळगाव आगामी काळात होणाऱ्या अहिंसा क्रांतीमध्ये भारत जगाचे नेतृत्व करेल यात शंका नाही असा विधास मॅगेसेसे पुरस्कार प्राप्त सोनम वांगचुक यांनी व्यक्त केला गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे काढण्यात आलेल्या अहिंसा सद्भावना शांती यात्रेच्या समारोपाप्रसंगी काल जळगांव इथं ते बालत होते

औद्योगिक आणि वैद्यक क्षेत्रात उपयोगी पडणाऱ्या लेझर तंत्रज्ञानासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे

हवामान गेल्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला मराठवाडा आणि विदर्भात मात्र हवामान कोरडं होतं